देशाचं कृषिक्षेत्र हाच आत्मनिर्भर भारताचा पाया असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

महाराष्ट् भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात मन की बात देशाचं कृषी क्षेत्र आपले शेतकरी आपली गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी संकटाच्या काळातही कृषी क्षेत्रानं केलेल्या उत्तम कामगिरीचं कौत्क केलं

या निर्णयाचा लाभ घेत देशभरातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी संघटितपणे आपला कृषी माल विकण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी यावेळी दिली आजच्या काळात शेती करताना जितक्या आध्निक पर्यायांचा वापर करू तितकीच शेती प्रगत होईल असा सल्लाही मोदी यांनी देशातल्या शेतकऱ्यांना दिला

भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे तीच शहीद भगतसिंग यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं

त्यानिमित्तानं आजच्या मन की बात मधून देशाच्या या महान नेत्यांचं माहात्म्य त्यांनी विषद केलं महात्मा गांधीर्जींचे आर्थिक विचार समजून घेतले असते त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती असं ते म्हणाले शास्त्रीजींचं आय्ष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं

त्या निमित्तानं मोदी यांनी त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला

कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नसल्यानं मास्क वापरणं परस्परांपासून स्रक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहण्याचं आवाहनही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून केलं पंतप्रधान संय्क्त राष्ट्राप्ढे आज अनेक प्रश्न असून आत्मपरीक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्ति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते विश्व कल्याणाच्या उद्देशाने संय्क्त राष्ट्राची स्थापना झाली मात्र आज समोर असलेली आव्हानं वेगळी आहेत असं ते म्हणाले संय्क्त राष्ट्राच्या स्थापनेनंतर तिसरं जागतिक य्द्ध झालं नसलं तरी अनेक लहान मोठी युद्ध तसंच दहशतवादी हल्ले सुरु राहणं ही चिंतेची बाब असल्याचं मोदी यांनी सांगितलं

खासदार अनिल बल्नी यांच्याकडे म्ख्य प्रवक्तेपदाची आणि प्रसार माध्यमांचे प्रम्ख अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे यात महाराष्ट्रातून राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे पंकजा म्ंडे यांच्यासह स्नील देवधर विजया रहाटकर यांची सचिव पदावर निय्क्ती करण्यात आली आहे

निवृत्ती वेतन घटस्फोटित म्लींना कौट्ंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत असे केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ

मात्र आता आय्र्वेदाच्या प्नरुज्जीवनाचा काळ आला आहे आय्र्वेद आणि आध्निक वैदयकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थानं आहेत या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावरदेखील आय्र्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला प्णे इथल्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्राने टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आय्र्वेदिक किमो रिकव्हरी किटचे आज राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथून लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

गेले काही दिवस सलगपणे भारतात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे

या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे ही मोहीम आरोग्याची चळवळ झाली पाहिजे असे आवाहन म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले ठाकरे यांनी काल नागपूर विभागातील जिल्ह्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पृढे राहील असे प्रयत्न सर्वांना मिळून करायचे आहेत स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आहेत

म्ख्यमंत्री राज्यातील विविध गड किल्ले जलद्र्ग लेणी ग्हा प्राचीन मंदिरे यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल अशा पद्धतीने विविध प्रकारच्या सोयीस्विधा राज्याच्या पर्यटन खात्याकडून भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाव्यात म्हणून सरकारने अंदाजपत्रकात देखील भरीव तरतूद केली आहे पर्यटक वाढावेत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना आपले निसर्गसौंदर्य सृष्टीसौंदर्य आणि पर्यावरणाला कुठेही धक्का लागता कामा नये याचाही विचार प्राधान्याने करायला हवा असे मत म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज व्यक्त केले जागतिक पर्यटक दिनाच्या निमित्ताने शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने नाशिक शहरातील गंगापूर धरणाजवळ बांधण्यात आलेल्या ग्रेप रिसॉर्ट या तारांकित रिसॉर्टचे उदघाटन आज म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते जसवंतसिंग निधन माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचं आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात निधन झालं

डोक्याला द्खापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून ते कोमामध्ये होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि विविध पक्षातील अन्य नेत्यांनी जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे

जिल्हयातील बेरोजगार य्वक य्वतींनी ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आय्क्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे फडणवीसआत्मनिर्भर भारत संवाद अभियान आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं आज राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला स्रुवात झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेम्ळे येत्या काळात केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कोरोनाम्ळे उत्पादनाशी संबंधित अनेक कंपन्या चीन सोडून जात आहेत ही भारतासाठी मोठी संधी असून आपण त्याचा लाभ घ्यायला हवा असं ते म्हणाले या दृष्टीनं केंद्र सरकारनं लघ् उद्योग कृषी क्षेत्र आणि कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आणि कायदे केले असल्याचं सांगून त्याविषयीची माहितीही फडणवीस यांनी दिली